कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अदययावत करणार असल्याचे राम यावेळी म्हणाले कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा अत्यावश्यक असेल तरच मास्क घालून आणि सुरक्षित अंतराचे पालन करून तसच वेळोवेळी देण्यात आलेच्या सूचनांचे पालन करुनच बाहेर पडा असं आवाहन राम यांनी केले सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला न्कसान पोच् शकतं हे लक्षात घेण्याची गरज असल्याचा सावधानतेचा इशारा केंद्रीय आरोग्य विभागानं दिला आहे

कोरोनाम्ळे प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे त्याचा ताण प्णे शहरावर येऊ लागला आहे

जहांगीर रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफने आज सकाळी विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले रुग्णालय प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून आमच्यावर अन्याय करत आहे

जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्ख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा अशी मागणी निर्सिंग स्टाफने केली आहे

आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली

परंत् कोरोनाच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे कालच राज्याचे ग़हमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपये आर्थिक मदत केली होती भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी आणि आकाशवाणी प्णे केंद्राचे माजी वृत्त संपादक तसंच महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे माजी अध्यक्ष श्री श्री अर्थात् श्रीकृष्ण श्रीपाद भट यांचं काल रात्री डोबिंवली इथं राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं

उद्या प्णे आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे